जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणाकडे केंद्र आणि राज्य सरकार दूर्लक्ष करत असल्याचा आरोप करत राळेगणसिद्धीचे ग्रामस्थ स्वयंसेवी संघटना राजकीय पक्षांचा अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा अण्णांनी उपोषण मागं घ्यावं असं मुख्यमंत्री तसंच मनसे अध्यक्षांचं आवाहन पेट्रोलच्या दरात आज सलग पाचव्या दिवशी घसरण ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर यांचं आज मुंबईतल्या खाजगी रुगणालयात कर्करोगानं निधन

केंद्रसरकारचा हा निर्णय राज्यात लागू करायला मंत्रिमंडळानं आज मान्यता दिल्याचं अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं मुंबई शहर आणि उपनगरात अस्तित्वात असलेल्या संक्रमण शिबिरातल्या रहिवाशांचं त्याच ठिकाणी कायम पुनर्वसन करायला मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली संक्रमण शिबिरांच्या पुनर्वसनाचं काम सुरू आहे किंवा सुरु होणार आहे अशाच ठिकाणी या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे राज्यात मुद्रांक शुल्क अभय योजना लागू करण्याचा निर्णयही आज झाला विविध मागण्यांसाठी गेल्या सहा दिवसापासून राळेगणसिद्धीत उपोषणाला बसलेले जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणाकडे केंद्र आणि राज्य सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत राळेगणसिद्दीचे ग्रामस्थ विविध स्वयंसेवी संघटना राजकीय पक्षाचे पदाधिकारी आणि महिला यांनी आज अहमदनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला हजारो अण्णा हजारे समर्थक या मोर्चात सहभागी झाले होते जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्यानंतर मोर्चाचं सभेत रुपांतर झालं मोर्चामध्ये सहभागी अण्णा समर्थकांनी सरकार विरोधी घोषणा दिल्या आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा अण्णा तूम संघर्ष करो हम तुम्हारे साथ है अशा विविध घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय आंदोलकानी दणाणून सोडलं यावेळी अण्णा हजारे यांचे समर्थक सुरेश पठारे म्हणाले की अण्णा हजारेंच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तरस उद्यापासून राळेगण सिद्धी इथं एकही चूल पेटणार नाही या आंदोलनाची तीव्रता अजून वाढवली जाणार आहे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी लोकपाल नियुक्तीच्या मागणीसाठी सुरु केलेलं आंदोलन मागं घ्यावं असं आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे ते आज अहमदनगर जिल्ह्यात राळेगण सिद्धी इथं अण्णांची भेट घेतल्यानंतर बोलत होते अण्णांच्या आंदोलनामुळेच भारतीय जनता पक्ष सत्तेत आला मात्र पाच वर्ष झाली तरी अद्याप लोकपालबाबत कार्यवाही केली नसल्याची टीका ठाकरे यांनी सरकारवर केली ऊस हे शाश्वत पीक असुन यापूढं कारखान्याच्या विस्तारासाठी मागणी करणाऱ्यांना इथेनॉल तयार करण्याची अट घातली जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे ते आज सातारा जिल्ह्यात म्हावशी इथल्या किसन वीर खंडाळा सहकारी साखर उदयोगच्या साखर पोती पूजन सह वीजनर्मिती लोकार्पण आणि शेतकरी मेळाव्याप्रसंगी बोलत होते अण्णा हजारे यांच्या उपोषणात राजकारण केले जात आहे जी माणस सत्तेत असताना अण्णांना नाव ठेवत होती तीच आज त्यांच्या आंदोलनाला पाठींबा देण्याचे नाटक करत आहेत अण्णांनी या बाबींचा विचार करत उपोषण मागं घ्यावं असं आवाहन त्यांनी बातमीदारांशी बोलताना केलं या वेळी राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील सहकार मंत्री सुभाष देशमुख पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री महादेव जानकर पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगांवकर आदि मान्यवर उपस्थित होते

हा उपग्रह सध्या कक्षेत असणा या काही उपग्रहांचं कार्य पूढे चालू ठेवायचं तसंच भूस्थिर कक्षेतल्या ट्रान्स्पाँडरची क्षमता वाढवण्याचं काम करणार असल्याची माहिती इस्रोच्या निवेदनात दिली आहे भारताचा मुख्य भूभाग आणि भारतीय बेटांचा भाग ही उपग्रहाची कार्यकक्षा राहील

गेल्या वर्षीपेक्षा यंदा साडेतीन हजार कोटी रुपयांची वाढ अर्थसंकल्पात केली आहे

पेट्रोलच्या दरात आज सलग पाचव्या दिवशी घसरण झाली

मुंबई शेअर बाजारात आज दिवसभर चढउतार झाले

डॉक्टर्स आणि विशेषज्ञांनी कर्करोग प्रतिबंध करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जागरुकता निर्माण करावी असं जागतिक कर्करोग दिनानिमित्तच्या ट्विट संदेशात उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायङ् यांनी सांगितलं आहे आरोग्यादायी जीवनशैली तसंच खाण्यापिण्याच्या योग्य सवयी अंगीकारण तसंच ठराविक काळानंतर कर्करोगाच्या चाचण्या करुन घेणं गरजेचं असल्याचं संदेशात म्हटलं आहे सामान्यांना परवडेल अशा दरात कर्करोग निदान आणि उपचारांसाठी ग्रामीण भागात तातडीनं अशी केंद्र सूरु करण्याची गरज आहे असं ही संदेशात लिहिलं आहे ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर यांचं आज मुंबईतल्या खाजगी रुगणालयात कर्करोगानं निधन झालं

उघडले स्वर्गाचे दार देणा यचे हात हजार षडयंत्र केव्हातरी पहाटे अखेर तू येशीलच राहू केतू मुक्ता अशा नाटकातही त्यांच्या मुख्य भूमिका होत्या

त्यांनी अष्टविनायक दुनिया करे सलाम माहेरची माणसं आपली माणसं आणि माहेरची साडी अशा अनेक चित्रपटात काम केलं त्यांनी हिंदी भाषेतल्या काही चित्रपटांमध्येही काम केलं द अॅक्सीडेंटल प्राईम मिनिस्टर हा त्यांचा अखेरचा चित्रपट ठरला हॅलो इन्स्पेक्टर बंदिनी य्रांधरा दामिनी कमांडर या प्रसिद्ध मालिकांमधून त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला काही दिवसांपूर्वी ते तू तिथे मी आणि माझे पती सौभाग्यवती या मालिकेत दिसले होते